लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये अन्सूचित जाती जमाती आरक्षणाला प्ढच्या दहा वर्षांसाठी म्दतवाढ देण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंज्री दिली

यासंदर्भात संसदेच्या चालू अधिवेशनात एक विधेयक सादर केलं जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे नागरिकत्व सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंज्री दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून धार्मिक छळ झाल्यामुळे भारतात आलेल्या बिगर मुस्लीम शरणार्थीना नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे

एन पी अर्थात अमोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या नियमांमध्ये द्रसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं स्धारणा केल्या आहेत त्याम्ळे ही प्रक्रिया आता आणखी जास्त वेगवान आणि सोपी होणार आहे एकाच सेवा क्षेत्रात आपला मोबाईल क्रमांक कायम ठेवून सेवा प्रवठादार बदलण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी निर्धारित केला आहे त्याचप्रकारे एका परिमंडळातून द्सऱ्या परिमंडळात स्थानांतर करण्याच्या मागणीवर प्रक्रिया करण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी निर्धारित केला आहे

तसंच यापूर्वी यू पी सी अर्थात य्निक पोर्टिंग कोडसाठी असलेला पंधरा दिवसाचा कालावधी कमी करून तो चार दिवसांवर आणला आहे

वाहत्कीची कोंडी सोडविण्यासह लोकांमध्ये वाहत्क नियमांची जनजागृती व्हावी यासाठी पोलीस आय्क्त डॉ भूषणक्मार उपाध्याय यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ट्रॅफिकद्रत नेमण्याच्या निर्णय घेतला आहे यासाठी एन सी सी च्या विदयाश्र्यांसह माजी सैनिक सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी होमगार्ड यांची मदत घेतली जाणार आहे शहरात दरवर्षी वाहनाची नव्याने भर पडत आहे वाहनांची वाढती संख्या तसंच लोकसंख्यावाढीम्ळे उपलब्ध पायाभूत स्विधांवर ताण पडत आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी वाहत्कीच्या नियमांचे पालन करणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढविणे हाच महत्वाचा उपाय आहे त्यामुळे वाहतूक पोलिसांनी जनजागृतीसाठी ट्रॅफिकद्रतची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे पोलिस आय्क्त डॉ भूषणकूमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस उपाय्क्त चिन्मय पंडित यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे रेल्वे मंत्रालयानं स्रू केलेल्या योग्य खाद्य पदार्थ स्थानक मोहिमेत मंबई सेंट्रल रेल्वे स्थानक आरोग्यपूर्ण खादय पदार्थ देणारं देशातलं पहिलं स्थानक ठरलं आहे भारतीय अन्न स्रक्षा आणि मानकं प्राधिकरणानं गेल्या वर्षी स्रू केलेल्या इट राईट इंडिया मोहिमेचा भाग असलेल्या या मोहिमेत अन्न पदार्थांची स्वच्छता आणि स्रक्षितता या मानकांची योग्य रीतीनं पूर्तता केल्याबद्दल म्ंबई सेंट्रल स्थानकाला प्राधिकरणानं न्कतंच चार तारांकित प्रमाणपत्र प्रदान केलं नागपूर कराराप्रमाणे राज्याच्या उपराजधानीत होत असलेले राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन स्रळीतपणे चालावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत केलं विधानसभा कामकाजात प्रश्नोत्तराच्या संभाव्या कमी कालावधीच्या तासाबद्दल विधीमंडळ कामकाज समितीमध्ये चर्चा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले यांचं प्रथमच आज नागप्रात आगमन झालं यावेळी नाना पटोले यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ आंबेडकरांना अभिवादन केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रलंबित विकास योजना संबंधी महाराष्ट्र सरकारने श्वेतपत्रिका काढावी असे आवाहन महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष इ

खोब्रागडे यांनी नागप्रात एका पत्रकार परिषद दरम्यान केलं

मूलभूत स्विधा वंचिताच्या वस्तीत अजूनही पोहोचल्या नाही असे सांगून अन्सूचित जातीच्या कल्याणाचे बजेट मागासवर्गीयांच्या रिक्त पदाचा प्रश्न अन्शेष पदोन्नती मध्ये आरक्षण शिष्यवृत्ती आणि फी सवलत याबाबतची शासकिय उदासीनता एट्रॉसिटी एक्टची अंमलबजावणी अशा विविध बाबीवर शासनाने लक्ष दयावे असं खोब्रागडे यांनी सांगितलं

यासर्व प्रश्नांचा पाठप्रावा आपण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सिंधुदर्ग जिल्ह्यातल्या भोगवे बीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र दिल आहे त्यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे ब्लूफ्लॅग प्रमाणपत्र मिळवलेला महाराष्ट्रातला हा एकमेव समुद्र किनारा आहे केंद्रीय वन आणि पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयान पर्यावरण अभ्यास संस्था डेन्मार्क या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकड्न विविध मानकांच्या आधारे भारतातल्या सम्द्र किनाऱ्यांचा अभ्यास केला

यात भोगवे सम्द्र किनाऱ्याचा समावेश आहे पर्यावरण शिक्षण आणि माहिती आंघोळीच्या पाण्याची ग्णवत्ता पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसच स्रक्षा आणि समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्विधा या प्रम्ख चार निकषांवर भोगवे सम्द्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे हैदराबाद साम्हिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या पीडितेची ओळख काही माध्यमांनी जाहीर केल्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयानं आज केंद्र सरकारला उत्तर देण्यास सांगितलं या प्रकरणी न्यायालयानं केंद्र सरकार तसंच आंध्र प्रदेश तेलंगणा आणि दिल्ली सरकारांना आणि काही माध्यम समूह आणि सामाजिक माध्यमांना नोटीस बजावल्या आहेत अशा प्रकरणांमधल्या पीडितांची ओळख जाहीर करणं हा कायद्यानं ग्न्हा असल्याम्ळे ज्या माध्यमांनी या पीडितेची ओळख कथितरीत्या जाहीर केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे याबाबत येत्या सोळा तारखेला पुढची सुनावणी होणार आहे

भारताच्या सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी नौदल बजावत असलेली भूमिका आणि त्यांचं यश आजच्या दिवशी विविध पद्धतीनं विविध ठिकाणी साजरं केलं जातं रेल्वे स्थानकावरील तिकिट आरक्षण केंद्रांवर चिल्लर पैसे नसल्यामुळे ग्राहकांना सोमोरं जावं लागणाऱ्या समस्यांवर उपाययोजना म्हणून नागपूर आणि वध्याच्या रेल्वे आरक्षण केंद्रात कॉइन ऑपरेटेड मशीन अर्थात चलनी नोटा टाकल्यावर नाणे प्रविणारी यंत्र येत्या काही काळात उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी रेल्वेनं पंजाब नॅषनल बँकेसोबत करार केला आहे कॉइन ऑपरेटेड मशीनमध्ये प्रवाश्यांना एक दोन पाच आणि दहा रूपयांची नाणी मिळणं शक्य होणार आहे

अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी आकाशवाणीशी बोलतांना दिली अमरावती जिल्ह्यात सातव्या आर्थिक गणनेला स्रुवात झाली आहे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातल्या सगळ्या उदयोग व्यवसाय आणि सेवांची माहिती संकलित करण्याचं काम स्रू झालं येत्या तीन महिन्यात ही माहिती संकलित करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

एथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं चार स्वर्ण चार रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावली